मुंबई पोर्ट ट्रस्ट माझगाव याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे यावेळी जवाहर द्वीप इथं एका विकास प्रकल्पाचं भूमीपूजन नवीन बंकरिंग टर्मिनलचं उद्घाटन आणि ड्राय डॉकचं कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण आदी कार्यक्रमही होणार आहेत नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून संपण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हवामान विभागाच्या प्रमुख सथी देवी यांनी काल नवी दिल्लीत याबाबतची माहिती दिली

मात्र त्यानंतरही देशाच्या काही भागात मान्सून सक्रीय राहातो असं सथी देवी यांनी सांगितलं

नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असताना जिल्ह्यातील धरणामधून मराठवाङ्यासाठी पाणी सोडायला नाशिक मधील सर्व पक्षीय आमदार आणि खासदारांनी कडाडून विरोध केला आहे नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात काल रात्री यासंदर्भात बैठक झाली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

यावेळी नाशिक पाणी बचाव समिती स्थापन करण्यात आली उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे तसंच जिल्ह्यातल्या लोहारा कळंब उस्मानाबाद परांडा तुळजापूर वाशी आणि भूम या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे

प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं मात्र आर्थिक पाठबळ नसल्यामुळे अनेकांचं हे स्वप्न अपूर्ण राहतं मात्र प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमुळे हे शक्य झालं आहे परभणीतल्या संतोष राठोड यांना या योजनेअंतर्गत घर मिळालं आणि त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं

त्यामुळे पुरोहितवर आता बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे

मुंबईत कांदिवलीच्या पश्चिमेला एस व्ही रोड लगत असलेल्या मिलाप सिनेमा जवळील एका पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरत असताना टाकीचा स्फोट होवून तीन जण जखमी झाले सकाळी साडे नऊच्या सुमाराला ही दुर्घटना घडली अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मालाडच्या तूंगा रुग्णालयात दाखल केलं आहे यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत ठाणे जिल्ह्यात कल्याणमध्ये आज राष्ट्रवादी कॉंप्रेसनं सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी पाणीटंचाई भारनियमन आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला सरकार केवळ फसवी आधासनं देत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला अमरावती जिल्ह्यात नाफेडची शेतमाल खरेदी केंद्र सुरू झाली आहेत यापैकी अमरावती आणि चांदूरबाजार केंद्रांवर नोंदणी तर तिवसा धामणगाव तसंच दर्यापूर केंद्रावर खरेदी सुरु झाली आहे ही खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अमरावती जिल्हा काँप्रेस समितीनं आंदोलन केलं होतं यंदाच्या हंगामात सोयाबीन मूग आणि उडीद यांची खरेदी हमीभावाने होणार आहे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा इथं काल अवैधरित्या केरोसीनची वाहतूक करणारे टँकर काल रात्री पोलिसांनी पकडले